त्यावेळी विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज दहा मिनीटं तहकूब करावं लागलं सरकारच्या या कृतीबद्दल राष्ट्रवादी काँप्रेसचे अजित पवार यांनी बातमीदारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली

व्यवसाय कराबाबतच्या तरतुदिवर याबाबतचं विधेयक मांडताना सविस्तर चर्चा केली जाईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं त्याआधी प्रश्नोत्तरांच्या तासाला बोलताना आरोग्यमंत्री डॉ दिपक सांवत यानी राज्यात गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्यासाठी याबाबतच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारनं योग्य ती काळजी घेतली असल्याचं सांगितलं यासाठी वेळोवेळी जनजागृती करण्यासोबत अशा गर्भपात केंद्राची अचानक तपासणी केली जात आहे राज्यात अशा प्रकारच्या प्रकरणात कालच एका डॉक्टरला तीन वर्षाचा कारावास शिक्षा न्यायालयानं ठोठावला हा शासनाच्या पाठपुराव्याचा परिपाक आहे असं ते म्हणाले

सरकारची या औद्योगिक सहकारी संस्थांबद्दल सकारात्मक भूमिका आहे सध्या या संस्थांची छाननी सुरू आहे त्यानंतर या औद्योगिक संस्थांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली जाईल असं बडोले यांनी सांगितलं ही योजना बंद करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप काही सदस्यांनी या चर्चेत केला याबाबत येत्या दोन महिन्यात चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा बडोले यांनी केली समायोजनानंतर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांबाबत संबंधित शिक्षक संघटना आणि अधिकारी यांची बस्क्रि घेऊन हा प्रश्न सोडवण्याचं आक्षासन विनोद तावडे यांनी सभागृहाला दिलं चुकीच्या पध्दतीनं समायोजन झाल्याचे विरुध्द सदस्यांनी केलेले आरोप ग्राह्य धरुन संबंधित अधिकाऱ्यांची तसंच तत्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची चौकशी केली जाईल असं तावडे यांनी जाहीर केलं केंद्रात लोकपालाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आजपासून नवी दिल्लीतल्या रामलिला मद्दीनावर बेमुदत उपोषण सुरू केलं

केंद्रात लोकपाल आणि सर्व राज्यांमधे लोकायुक्त या मागणीवर अण्णा ठाम आहेत सध्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली असून त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मंजूर करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अस्लम खान यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं

हाजी उस्ताद अल्ताफ हसत्तीखाँ आणि गायनसम्राट उस्ताद अजमत हसत्तीखाँ यांच्याकडून त्यांनी मूळ तालीम घेतली होती आणि नंतर विविध सांगितीक गुरुकडून त्यांनी संगीताचं विविधअंगी शिक्षण घेतलं होतं आकाशवाणीचे ते उच्च श्रेणीचे गायक होते संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात त्यांचा अनेकदा सहभाग असे तसंच आकाशवाणी संगीत संमेलनातून त्यांनी अनेकदा कानसेनांना तृप्त केलं होतं मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात सुरु झालेली घसरण अजूनही कायम आहे

अमेरिका आणि चीनमध्ये सुरु झालेल्या व्यापारी संघर्षाचा परिणाम निर्देशांकावर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे

एका बाजूला उजिजी आणि डेरनध्वजिल शाळांचं वाढतं प्रस्थ तर दुसरीकडे पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रोडावत चाललेली संख्या अशा परिस्थितीत पालिका प्रशासनानं पहिल्यांदाच निलंबनाची मोठी कारवाई केली आहे

यांत चार मुख्याध्यापकही आहेत अहमदनगरमधे माळीवाडा परिसरात खासगी कुरियर पार्सलमध्ये झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला आहे या स्फोटात दोन जण जखमी झाले होते या स्फोटामागे दहशतवादी कारवाईचा संशय असल्यानं दहशतवादविरोधी पथक या घटनेवर लक्ष ठेवून होतं